प्रधान यांची माहिती कृषी उत्पादन सुधारण्यासाठी शस्करी आणि संशोधकांमध अधिक चांगल्या समन्वयाचं कृषीमंत्री

वाढ न्यूयॉर्क धिं अमरिकी खुल्या टनिंस स्पर्धेला सुरुवात कश्मीरप्रश्री भारत आणि पाकिस्तान यांच्यात कुणाच्याही मध्यस्थितीची शक्यता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपण िप्टिळून लावली आहा दोन्ही दक्षषचेंतून सर्व प्रश्न सोडवू शकतात असं त्यांनी सांगितलं

दोन्ही दक्षाहप्रिश्र सोडवू शकतात असं आपल्याला वाटतं असं तक् म्हणाल प्रधानमंत्री मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या चर्चेत कश्मिरबाबत काहीही बोलणं झालं नाही असं परराष्ट्र सचीव विजय गोखल्यांनी सांगितलं ब्रिटनचप्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांच्याशी झालख्या बैठकीतही कश्मीरवर चर्चा झाली नाही संयुक्त राष्ट्रसंघाच सिरचिटणीस अँटोनियो गुटस्क यांच्याशी झालली चर्चेचा भर प्रामुख्यानं हवामान बदलावर होता असं त्यांनी सांगितलं आगामी पाच वर्षात दश्वत दहा हजार सीएनजी स्ट्रश्वस्स उभारली जातील अशी माहिती पर्ट्रीलियम आणि नैसर्गिक वायुमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली

एन जी चा अतिरिक्त पर्याय उपलब्ध करुन द्यावा अशी सूचना प्रधान यांनी कली

जम्मू कश्मीरमधील परिस्थिती आज सर्वसामान्य राहिली आतापर्यंत कोणत्याही अनुचित प्रकाराचं वृत्त नाही कश्मीर खो यात बहुतांश पोलीस स्टध्मि परिसरातल निर्बंध आज शिथील होत दक्षिण काश्मिरातल्या अनंतनाग जिल्ह्यात आज पहाटट्रिकवर दगडफ्क करणा या दोन तरुणांना अटक झाली

पुढच्या महिन्याच्या एक तारखणिपून ही मोहीम सुरु होईल

उत्तर प्रदधीक्रितिरिक्त मुख्य सचिव अवनिश अवस्थी यांनी आज लखनौ मधप्रिसिद्धी पत्रकाद्वारही माहिती दिली

त्यानंतर त्यांच्या आणखी चौकशीसाठी सीबीआयनं कलिपी कोठडीची मागणी न्यायालयानं स्वीकारली दरम्यान भ्रष्टाचाराच्या या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानं चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन अर्ज नाकारल्यानंतर त्यांनी या निर्णयाला आव्हान दृष्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल कला चिदंबरम यांना याप्रकरणात अटक्पिसून बचावाची मुदत आज सर्वोच्च न्यायालयानं उद्यापर्यंत वाढवली त्यामुळ सक्तवसुली संचालनालयानं दाखल क्लिखिा या खटल्याची सुनावणी उद्यापासून सुरु होईल असं पीठानं स्पष्ट कलि

माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांना एस पी जी अर्थात विशा सुरक्षा गटानं दिलव्वीसंरक्षण केंद्रीय गृहमंत्रालयानं कादून घस्तिं आहा विविध सुरक्षा संस्थांनी आढावा घस्तियानंतर हा निर्णय घस्तियाचं अधिका यांनी सांगितलं मात्र सिंग यांना दिलसी झडप्लस सुरक्षा कायम ठर्षियात आली आहक्रेंद्रीय सशस्त्र पोलीस दल केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्यातर्फे झप्लस सुरक्षा कवच दिलं जातं

ही रडार्स नौदल आणि हवाई दलाच्या विविध केंद्रांवर बसवण्यात यत्तील

न्यूयॉर्क आज संध्याकाळी अमरिक्रिन खुल्या टर्विस स्पर्धेला सुरुवात झाली

हार्ड कोर्टवर आपलं सत्तरावं प्रँडस्लाजत्तावे मिळवण्यासाठी जोकोविक प्रयत्न करल् तर माजी गतविजती स्टर्तवावरिंका हिचा सलामीचा सामना रात्री होणार असून ती जन्मिक सिनरशी मुकाबला करद्व भारताच्या प्रज्ञधीगुणधरनचा सामना रशियाच्या डर्मिल मद्विद्वी याच्याशी पुरुष एक्रीत होईल